नैसर्गिक आपत्तीत तत्काळ मदतीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

नैऋत्य मान्सून काल केरळमध्ये दाखल

पंतप्रधानांनी काल मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांशी टेली कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला आधीच्या सरकारांनी राजकीय हेतुनं कर्जमेळावे भरवले आणि आपल्या मर्जीतल्या लोकांनाच कर्ज दिली अनेकांनी ती बुडवली त्यामुळे देशाचं तर नुकसान झालंच आणि गरजूंना मदतही मिळाली नाही असा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला

या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या उद्दीष्टापेक्षाहि जास्त कर्जवाटप करण्यात आल्याचंही मोदी यांनी यावेळी सांगितलं

या बैठकी दरम्यान उभय देशांमध्ये संरक्षण अंतराळ आणि विज्ञान आणि उद्योग आदी संदर्भात करार होण्याची शक्यता आहे

यांचं काल वाय्सेनेच्या विमानाने प्ण्यात आगमन झालं यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अन्न आणि नागरी प्रवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्ष्पग्च्छ देऊन विमानतळावर त्यांचं स्वागत केले राष्ट्रपती आज साध्र वासवानी इंटरनॅशनल शाळेचं उद्घाटन आणि मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण या कार्यक्रमाना उपस्थित राहणार आहेत

राज्यातील अनधिकृत बांधकामावरील शास्ती पूर्वलक्षी प्रभावानं लागू करणं नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची पदे अन्न औषधी प्रशासनाकडे सोपवणं कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजनेत जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वाढ करणं आणि सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देणं आदि निर्णयही मंत्रिमंडळान काल घेतले मुख्यमंत्री पावसाळ्यातील आपत्ती आणि अडचणींना तोंड देण्यासाठी विविध यंत्रणांनी सज्ज राहावं आणि अधिक समन्वय ठेऊन अडचणींवर मात करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं सह्याद्री अतिथिगृहात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मान्सूनपूर्व तयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते मुख्यमंत्र्यांनी पावसाळाप्रर्वीच्या तयारीचा समग्र आढावा घेतला

सरकारनं शेतकऱ्यांना किमान आधारभ्रत किंमत वाढव्न अभ्रतप्रर्व मदत केली असल्याचंही त्यांनी सांगितलं एसटी सवलत एसटीच्या सत्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साध्रन एसटी बसमध्रन प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना शिवशाही या वातानुकुलित बसमध्ये सवलत देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली

त्यावेळी भंडारा गोंदिया मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे मतदान प्रक्रियेत खंड पडला होता

यावेळी मतदारांच्या डाव्या हाताच्या अनामिका बोटावर शाई लावण्यात येईल दरम्यान भंडारा जिल्हा निवडण्क अधिकारी अभिमन्य् काळे यांची काल तातडीनं बदली करण्यात आली असून या ठिकाणी नागपुर जिल्हा परिषदेच्या मुख्याधीकारी डॉक्टर कादंबरी भगत बलकवडे यांची जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी काल एका उचचस्तरीय बैठकीत या योजनेच्या तपशीलवार चर्चा केली

निकाल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत

याव्यतिरिक्त बीएसएनएलनं निकालासाठी एसएमएस सेवाही उपलब्ध केली आहे

ऐक्या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून मानसिक आणि शारीरिक सक्षमतेसोबत आध्वनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून घेणं गरजेचं असल्याचं मत संरक्षण विभागाचे इंन्टिग्रेटेस स्टाफ चे लेफ्टनंट जनरल सतीश दुवा यांनी आज पुण्यात व्यक्त केलं

यावेळी वायुदलाच्या सारंग हेलिकॉप्टरर्सनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली या कार्यक्रमाला प्रबोधिनीचे कमांडंट एयर मार्शल आई पी विपीन रिअर ऍडमिरल एस

ग्रेवाल प्रबोधिनीचे प्राचार्य डॉ

केरळ सह अंदमान निकोबार बेटंलक्षद्वीप आणि तमिळनाडूच्या काही भागात मान्सून सक्रीय झाला असून त्याच्या पुढील वाटचालीसाठीही सध्याचं वातावरण पोषक आहे

या निकषान्सारच हवामानखात्याने मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा काल केली रत्नागिरी शहरात काल मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आज देखील रत्नागिरी सिंधुदुर्ग दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र तसंच उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे